या भारत बंदला काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेस आणि शिवसेनेसह अनेक राजकीय पक्ष तसंच शेतकरी संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे

औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या शिक्षकेतर कर्मचारी सेवक संघानेही या बंदला पाठिंबा देत असल्याचं प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे समाजवादी पार्टीच्या वतीनं काल या बंदच्या समर्थनात धवळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली तर वाशिम जिल्हा काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर सुधारित क्रषी कायद्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून आंदोलन करण्यात आलं संभाजी ब्रिगेडनं परभणी इथं एकदिवसीय धरणे आंदोलन केलं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात केलेल्या या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते यांच्या नेतृत्वात अनेक पदाधिकारी तसंच कार्यकर्ते सहभागी झाले

परभणीचे खासदार संजय जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला

सरकारनं या आंदोलनाच्या दबावामुळे कृषी सुधारणा कायदे मागे घेतले तर पुढची पन्नास वर्ष तरी कोणताही राजकीय पक्ष शेती व्यापाराला स्वातंत्र्य देण्याचं धाडस करणार नाही असं घनवट यांनी म्हटलं आहे अखिल भारतीय व्यापारी महासंघ तसंच अखिल भारतीय वाहतुकदार संघटनेनंही या बदमध्ये सहभागी होणार नसल्याचं जाहीर केलं आहे

काल झालेल्या बैठकीनंतर महासंघानं व्यापाऱ्यांना आपली द्कानं आज सुरू ठेवण्यास सांगितलं आहे मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शासनानं योग्य विचार करून लवकर तोडगा काढावा असं आवाहनही औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघानं केलं आहे सुधारित कृषी कायद्यांबाबत डाव्या संघटना तसंच काँग्रेस प्रणित पक्ष संघटना समाज आणि शेतकऱ्यांमध्ये च्रकीचा प्रचार करत असल्याची टीका भाजपचे औरंगाबाद शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी केली आहे हे कायदे शेतकरी हिताचे असल्यानं शेतकरी कष्टकरी कामगारांनी या बंद मध्ये सहभागी होऊ नये असं केणेकर यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी विरोधी पक्ष राजकीय हेतुनं या आंदोलनात सहभागी झाल्याची टीका भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी केली आहे ते काल दिछीत पत्रकार परिषदेत बोलत होते

आता मात्र आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ते या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याची टीका रविशंकर प्रसाद यांनी केली

ते काल जनआरोग्य अभियानाबाबत घेण्यात आलेल्या वेबिनारमध्ये बोलत होते यापुढे कुणालाही रक्तासाठी रक्कम मोजावी लागू नये याबाबतचा निर्णय विचाराधीन असल्याचं ते म्हणाले

नीलम गोऱ्हे यांनी या वेबिनारमध्ये बोलताना क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट एक्ट नवीन रुपात तयार करण्यासाठी अभ्यास समिती नेमण्याची सूचना केली सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी निधीत वाढ शासकीय रुग्णालयांच्या रुग्णसेवेत गुणात्मक वाढ यासह आरोग्य विभागाशी संबंधित विषयांवर या वेबिनारमध्ये चर्चा करण्यात आली

कोविडनंतरचं शिक्षण राज्यातल्या शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षण विभागानं रणजितसिंह डिसले यांच्यासारख्या तंत्रज्ञानस्नेही शिक्षकांची मदत घेऊन काम करावं अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे काल मुंबईत डिसले यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते डिसले यांनी प्रस्काराची रक्कम इतर नऊ सहस्पर्धकांमध्ये वाटून दिली हे ध्येयवेडाचं उदाहरण असून डिसले यांची शिक्षण क्षेत्रात काम करण्याची तळमळ यातून दिसून येते या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला

खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी काल या संदर्भात देशमुख यांची भेट घेऊन चर्चा केली

हैदराबाद इथली भारत बायोटेक प्रण्यातली सीरम इन्स्टिट्यूट तसंच फायजर या अमेरिकी कंपनीचा यात समावेश आहे फायजर कंपनीला ब्रिटन तसंच बहारीन या दोन देशांनी या लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी दिली आहे

लातूर जिल्ह्यात रविवारी झालेल्या दोन मृत्यूंची काल नोंद घेण्यात आली तर औरंगाबाद जालना आणि बीड जिल्ह्यात काल प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला

अनंत गव्हाणे यांनी जिल्हा कृती दल समितीची बैठक घेऊन कोविड लसीकरणाच्या नियोजनाबाबत आढावा घेतला

या अंतर्गत रहिवाशांना पाणी व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन वाहनं योग्य ठिकाणी उभी करणं वाहतुक नियमांचं पालन करणं आदी संदर्भात प्रशिक्षित करून एक विशिष्ट बिल्ला देण्यात येणार आहे देशात पहिल्यांदाच असा प्रयोग केला जात आहे ही मोहीम राबवण्यासाठी महापालिका महात्मा गांधी मिशन रुग्णालय आणि औरंगाबाद फर्स्ट टीमची मदत घेण्यात येणार असल्याचं महापालिकेचे प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिककमार पांडेय यांनी सांगितलं एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता डॉ प्रवीण सूर्यवंशी यांनी काल या मोहिमेच्या अंमलबजावणीविषयी सादरीकरण केलं व्याख्यानमाला जनजागृतीपर द्रकश्राव्य कार्यक्रम आणि पथनाट्यांच्या माध्यमातूनही नागरिकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणार असल्याचं डॉ सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितलं

फुलाबाई कोठले असं या मुलीचं नाव असून करमाळा ताल्क्यात आठवडाभरातली ही तिसरी घटना आहे दरम्यान वनविभागानं काल या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरला हा बिबट्या लपलेला सुमारे पाच एकरावरचा ऊस काल सायंकाळी पेटवून देण्यात आला त्याचवेळी बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी वनविभागाची तीन पथकं सज्ज होती मात्र या सगळ्यांना चुकवत बिबट्या पसार झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

परभणी जिल्ह्यात एका अठरा वर्षाच्या तरुणाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला परभणी ताल्क्यात बोबडे टाकळी शिवारात काल सकाळी ही घटना घडली ओंकार वैद्य असं या तरुणाचं नाव असून पाण्याची मोटर सुरू करत असताना त्याला वीजेचा धक्का बसला ग्रामस्थांनी त्याला तत्काळ परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आणलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं

वारंवार सूचना देऊनही दुभाजकात कचरा टाकला जात असल्यानं महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य गणेश रोकडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला

प्रकल्प संघ विभाग अधिकारी डी

मुळे यांच्यासह माजी सैनिक यावेळी उपस्थित होते